आसामची राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रस्तिका प्रकाशित करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झालं असून याचा सरकारशी काहीही संबंध नसल्याचं ग्रहमंत्री श्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत स्पष्ट केलं

एक पीक उत्पादन पद्धतीत बदल करून एकाच वेळी विविध प्रकारच्या अन्नधान्य उत्पादनाची पद्धत अवलंबण्याची गरज उपराष्ट्रपती श्री एम वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत पात्र प्रकरणं तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्यावरून प्रमुख राजकीय पक्षांच्या आज बैठका आसामची राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका प्रकाशित करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झालं असून याचा सरकारशी काहीही संबंध नसल्याचं गृहमंत्री श्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत स्पष्ट केलं

हा मानवाधिकाराचा मुद्दा असून आसाममध्ये तणाव निर्माण होऊ शकतो अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली यावर बोलताना ग्रहमंत्र्यांनी ही यादी निःपक्षपातीपणं तयार करण्यात आली असून ज्यांची नावं या यादीत नाहीत त्यांना नागरिकत्वासाठी दावा करण्याची आणि या निर्णयावर आक्षेप घेण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं राज्यसभेतही या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ करत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निवेदन देण्याची मागणी केली तुणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी केल्यानं सभापती श्री एम वेंकय्या नायडू यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं एक पीक उत्पादन पदद्धतीत बदल करून एकाच वेळी विविध प्रकारच्या अन्नधान्य उत्पादनाची पद्धत अवलंबण्याची गरज उपराष्ट्रपती श्री एम वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे चेन्नई इथं स्वामीनाथन फाऊंडेशननं आयोजित केलेल्या पोषण आहारक्षम कृषीव्यवस्था या राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते भरड धान्य फळं आणि भाज्यांसोबतच विविध प्रकारच्या कडधान्यांचं उत्पादन घेतल्यानं पोषणक्षम अन्नधान्य उत्पादनांतली समृद्धता वाढेल जमिनीचा कस कायम राहिल तसंच डाळींच्या आयातीवरचा भारही कमी करता येईल असं श्री नायड्र यांनी सांगितलं बाह्य शक्तींपासून देशाला असलेला धोका आणि स्रुरक्षाविषयी तयारी याचा आढावा घेण्यासाठी आजपासून सेना प्रमुखांची दोन दिवसांची परिषद नवी दिल्लीत होत आहे या वार्षिक संमेलनात तीनही दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी गेल्या वर्षीचा आढावा तसंच आगामी वर्षाच्या नियोजनासंबंधात चर्चा करणार आहेत संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन संरक्षण राज्यमंत्री श्री स्रभाष भामरे राष्ट्रीय स्ररक्षा सल्लागार श्री अजित डोवल यांच्यासह तीनही दलांचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहेत केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री श्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेकरूंच्या पहिल्या जथ्याला हिरवा झेंडा दाखवला

यंदा प्रथमच हज यात्रा अनुदानाशिवाय होत असल्याचं श्री नक्वी यांनी सांगितलं पावसाळा स्रूर होवून जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही अल्प पावसामुळं ब्रलढाणा जिल्ह्यातील प्रकल्प नदीनाल्यासह काही तालुक्यात शेतकऱ्यांनी घेतलेल्या शेततळ्यातही कमी जलसाठा दिसून येत आहे पावसाचा खंड पडल्यास खरीप हंगामात शेवटी तसंच रब्बी हंगामाची अपेक्षा असलेला शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे अल्प पावसाम्रळं निर्माण होणारी द्रष्काळाची समस्या काही प्रमाणात द्रर करून सिंचन स्रविधा निर्माण करण्यासाठी सरकारनं मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली होती जिल्ह्यात एकूण पाच हजार शेततळ्यांचं लक्षांक ठेवण्यात आलं होतं

त्यांच्या सहभागामुळंच हा संकल्प प्रर्ण झाला आहे आता व्रक्ष लागवडीनंतर व्रक्षसंगोपनाचे खरे महत्वाचे काम स्रू होत असून त्याकडं सर्वांनी क्ष द्यावं असं आवाहन वन सचिव श्री विकास खारगे यांनी मुंबई इथं केलं आज सर्व प्रशासकीय विभागांकडून वृक्ष लागवडीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांची बैठक श्री खारगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते ज्ञानदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम अविरतपणे शिक्षक करीत असतात देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचं काम शिक्षकांच्या हातून घडतं असं महत्वपूर्ण काम करीत असताना त्यांच्या कौट्रंबिक आणि वैयक्तिक प्रश्न सोडवून मनोबल वाढविणं आवश्यक आहे शिक्षण क्षेत्र मानव विकासाचं केंद्र ठरण्यासाठी शिक्षकांचे सर्वच प्रश्न तातडीनं सोडविण्यात येईल असं आश्वासन गृह राज्यमंत्री डॉ

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित सहविचार सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणं सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडं पाठविण्यात आली ती तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं दिले मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजनेसंदर्भातील कार्यवाहीबाबत आज बैठक घेतली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि बँक असोसिएशन राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील आर्थिकद्रष्ट्या मागास घटकातील उद्योजक बन् इच्छिणाऱ्या आणि तशी क्षमता असणाऱ्या तरूणांना आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीनं महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना आणि गट प्रकल्प कर्ज योजना या दोन योजना राबविण्यात येत आहे तसंच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनाही राबविण्यात येत आहे या योजनांतर्गत ज्या तरूणांची पात्र प्रकरणं बँकांकडं आहेत त्यांना तत्काळ निधी उपलब्ध करून ती मंजूर करावीत बँकांनी या योजनांसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर यंत्रणांना तसे त्वरित आदेश द्यावेत आणि त्याबाबत अंमलबजावणी करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा आरक्षण आंदोलनावरून राज्यात अद्याप अनिश्चिततेचं वातावरण आहे या मुद्यावर भाजपा आणि शिवसेना यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी आज बैठका बोलावल्यात शिवसेना अध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांनी म्रंबईतल्या मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी बोलावलेली बैठक द्रपारी संपली विधानसभेतले विरोधी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस कार्यालयात पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते श्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे दोन्ही पक्षाचे शिष्टमंडळ आज राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेणार असून राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनाही भेटणार आहेत दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज सोलापूर शहरात बंद पाळण्यात आला वाहतुकीच्या खाजगी वाहनांसह राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसही बंद होत्या यावेळी जमाव बंदीच्या आदेशान्रसार काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर क्रषी उत्पन्न बाजासमितीचे व्यवहार बंद असल्यानं बारा कोटी रूपयांची उलाढाल ढप्प होती अन्य ठिकाणांपैकी नंद्रबारमध्ये बंद प्रकारण्यात आला जालना जिल्ह्यात शांततेत आंदोलन करण्यात आलं धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू असल्याचं वृत्त आहे महाडीबीटी पोर्टलचं काम अंतिम टप्प्यात असून या पोर्टलम्रळं विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यास मदत होणार आहे या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक संस्थांना राज्य सरकारमार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास विलंब लागत असला तरी संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधाव्य द्यावं असं आवाहन म्रख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींना आज केलं म्रख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजनेची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला महसूल मंत्री श्री चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते ब्रुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव इथं विद्युतवर चालणारी दुचाकी निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश असलेल्या इथल्या सोमेश जयस्वाल यांचा ग्रामस्थांच्यावतीनं सत्कार करण्यात आला सोमेश सध्या वाराणसी इथल्या इंडियन इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी इथं शिकत आहे

यवतमाळव्या पुसद तालुक्यातील खंडाळा गावात वनगुव्ह्यातील गुव्हेगारांच्या घरांवर पुसद वनविभाग आणि पोलीस विभागानं छापा मारून मोठं सर्च ऑपरेशन राबविलं